पहिल्या पर्यायामध्ये कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला होता

केंद्र सरकारने मे महिन्यात राज्यांना त्यांच्या एकूण सकल उत्पन्नाच्या दोन टक्के अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी दिली होती

छत्तीसगड कोरोना छत्तीसगडमध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सामाजिक धार्मिक राजकीय मनोरंजन आणि क्रीडाविषयक उपक्रम सुरू करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली आहे सर्व कार्यक्रमांदरम्यान कोविड संबंधीच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन अत्यावश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांनी मास्क वापरणं बंधनकारक असून आयोजकांनीही आरोग्य सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं करण्यात आलं आहे औषध पुरवठा कोरोनावरील उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमती आणि उपलब्धतेबाबत नागरिकांना योग्य माहिती पुरवली जावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई प्रशासन आणि राज्य सरकारला काल दिले याबाबत एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली रेमदेसिवीर टॅमीफ्लू आणि एक्टेमरा इंजेक्शन केवळ निवडक दुकानांमध्ये मिळत असल्यानं रुग्णांचा मोलाचा वेळ वाया जातो अशी तक्रार याचिकेत करण्यात आली होती

या एपच्या मदतीनं सरकारी अधिकाऱ्यांना आणि आरोग्य सेवकांना कोरोना संसर्गस्थितीची नेमकी माहिती मिळून चाचण्या घेणं अधिक सोपं झालं असं घेब्रेयेसस म्हणाले देशांनी योग्य साधनांचा आणि मार्गांचा उपयोग केल्यास या साथीच्या रोगावर लवकर विजय मिळवता येईल असंही ते म्हणाले कोरोनावर मात करण्यासाठी समूह प्रतिकारशक्तीच्या धोरणाचा वापर करण्याच्या कल्पनेविरोधात आरोग्य संघटनेनं मतप्रदर्शन केलं आहे अशी धोरणं शास्त्रीय आणि नैतिकदृष्ट्या अडचणीची ठरू शकतील असं घेब्रेयेसस म्हणाले नागरिकांसमोर विषाणूचा धोका निर्माण करून नाही तर त्यांचा विषाणूपासून बचाव करून समूह प्रतिकारशक्ती साध्य करता येईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले नीट फेरपरीक्षा गेल्या महिन्यात झालेली राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी म्हणजेच नीट परीक्षा देऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आज फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे

गर्दी टाळून सामाजिक अंतर राखलं जावं यासाठी रेल्वे गाड्यांची संख्या वाढवली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं

फक्त शाळा आणि महाविद्यालयांमध्येच ऑनलाईन अध्यापनाची पद्धत अवलंबली गेली नाही तर टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल एच

अग्रवाल यांनी दिली फिलाटेली डे अर्थात पोस्टाची तिकिटे जमवून त्यांची माहिती गोळा करण्याचा छंद दिवस या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दीपक कोचर आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना मुंबई इथल्या विशेष न्यायालयानं शनिवारपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची म्हणजेच ईडीची कोठडी सुनावली आहे आयसीआयसीआय बँकेनं व्हिडीओकॉन कंपनीला दिलेल्या कर्ज प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दीपक कोचर यांना ईडीनं अटक केली होती मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानं कोचर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं कोरोनामुक्त झाल्यावर त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं या गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं चंदा कोचर दीपक कोचर व्हिडीओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे

मेहबबा मफ्ती जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची काल रात्री उशिरा स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात आल्याचं सरकारचे प्रवक्ते रोहित कन्सल यांनी सांगितलं मेहबूबा मुफ्ती यांना गेल्या वर्षी जम्मू काश्मीर सार्वजनिक सुरक्षा कायद्या अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलं होतं संशयित अटक जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चांदूरा भागात पोलिसांनी दहशतवाद्यांच्या चार संशयित मदतनीसांना अटक केली त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे अर्शीद अहमद बाघट निसार अहमद बाघट जहांगीर दार आणि आदिल अहमद वाणी अशी अटक केलेल्या चौघांची नावं आहेत त्यांच्याकडून पोलिसांनी एक पिस्तुल काडतूसं चीनी बनावटीचे दोन बॉम्ब आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा झेंडा अशा गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे

आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे हवामान महाराष्ट्राच्या सर्वच भागात काल तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सर्री कोसळल्या आज कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वत्र तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते

त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र कोरोनाला रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन अवश्य करा मास्क वापरा सुरक्षित शारीरिक अंतर राखा हात चेहरा स्वच्छ ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमरकार